महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थस्प्रिभातल्या या विध्यक्राला सुधारणांसह आज राज्यसभा मंजुरी दिली तर लोकसभा ह विधयक्रि याआधीच मंजूर झालं आह विधयक्रिनुसार प्रधानमंत्री आणि अधिकृत निवासस्थानी राहणाऱ्या त्यांच्या जवळच्या नातर्ताईकांना विश्व सुरक्षा पुरवण्यात यईंक्रि माजी प्रधानमंत्र्यांसह त्यांच्या जवळच्या नातर्माईकांना त्यांच्या निवासस्थानी ही सुरक्षा पाच वर्षं पुरवली जाईल त्यानंतर मात्र प्रधानमंत्र्यांसह त्यांच्या नातृत्तीईकांचंही विशष्ट सुरक्षा कवच काढलं जाईल लोकशाहीत एखाद्या कुटुंबाला विश्वासुरक्षा अनंत काळासाठी बहाल क्ली जाऊ शकत नाही असं यावर्ळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट कलि आपण कोणत्याही कु बिच्या विरोधात नसून एखाद्याच कु बिच्या अधिकारशाहीच्या विरोधात आहोत असं तक्ष्हणाल पिच वर्षांनी नरेंद्र मोदी भारताचप्रधानमंत्री नसलत्तिर त्यांनादखील ही सुविधा मिळणार नाही असं त्यांनी स्पष्ट कलि यावछी काँग्रस्त द्रमुक आणि डाव्या पक्षांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उत्तरावर समाधानी नसल्याचं सांगत सभात्याग क्ला

ही केंद्रशासित प्रदश्वतल्या नागरिकांची अनक्त वर्षांची मागणी होती असं केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रड्ड्डी यांनी विधयक्रावर बोलताना सांगितलं

लहान आणि अल्पभूधारक शस्क्रि यांना वृद्धापकाळात सामाजिक सुरक्षा पुरवण्यासाठी ही योजना असल्याचं कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज लोकसभव सांगितलं

दोन हजार रुपयांच्या नोत्त चलनातून बाद करायचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही असं आज सरकारनं स्पष्ट कलि राज्यसभती अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लखी उत्तरात तसं सांगितलं

यासाठी अधिक सुधारणा करण्याबाबत सरकार विचार करल्त्री असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हाळी आहात्या आज नवी दिल्ली धिं भारत स्वीडन व्यवसाय परिषदत्तबोलत होत्या कॉर्पोरकरात कपातीसह सरकारनं अनक्त पावलं उचलली असल्याचं त्यांनी सांगितलं बँकिंग खाणकाम आणि विमा यासह विविध क्षम्रात अधिक सुधारणा करण्यासाठी सरकार करिवेद्ध असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं पायाभूत विकास प्रकल्पांमधधगुतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी स्वीडनच्या कंपन्यांना कल्ल

ऑक बिरमधझिलल्या चौथ्या आढावा बैठकीत रिझर्व्ह बँक्नी सलग पाचव्यांदा रप्ती दरात पाव क्क्याची कपात कली होती तर बँक दर पाच पूर्णांक चार क्क्यावर खाली आणला होता

त्यानुसार ही दरवाढ करण्यात आली

संसद भाजपा सदस्यांची अनुपस्थिती हा मुद्दा या बैठकीत मांडण्यात आला अनक्रिक्ती महत्त्वाची विध्यक्क मंजूर करताना भाजपा सदस्यांची पुरशी उपस्थिती नसतत अशी खंत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमोर व्यक्त कली गरोदार महिला आणि नवजात बालकांमध आढळणा या कुपोषणावर मात करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालय करत असलल्या प्रयत्नांबद्दल या खात्याच्या मंत्री स्मृती जाणी यांनी बैठकीत माहिती दिली

सात त्त्ञाठ लाख मालमत्ताधारकांकडून अर्ज यणिअपक्षित असल्याचं दिल्ली विकास प्राधिकरणाच उपाध्यक्ष तरुण कपूर यांनी सांगितलं काठमांडुमधल्या दशरथ स्विअमवर सुरु असलल्या तस्तिया दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आज एकूण अकरा पदकांची कमाई कली